राज्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रंतवणूक आणण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे गुंतवणूकदार आणि राज्य शासन या दोघांत एकमेकांवर विश्वास असून राज्य या कोविड परिस्थितीत नुसतं बाहेर पडणार नाही तर अधिक सामर्थ्यानं देशात आघाडी घेईल असंही ठाकरे यावेळी म्हणाले

निवडणूक आयोगानं या निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर केला

मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे या निवडणुकीची अधिसूचना येत्या गुरुवारी जारी केली जाणार आहे

मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती

राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीनं सुनावणी आवश्यक असल्याची विनंती राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी काल सरन्यायाधीशांना केली त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे या वर्गांच्या वेळा विद्यार्थ्यांना ई मेल किंवा एसएमएसच्या माध्यामातून कळवल्या जातील तीन पाळ्यांमधे हे वर्ग चालवले जाणार आहेत

राज्यातल्या गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातली बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या हा आराखडा कशा पद्धतीनं कार्यान्वित करण्यात येईल या बाबतही अभ्यास करण्याचे निर्देश देशमुख यांनी या बैठकीत दिले

इतिहासात मराठ्यांचं पानिपत झालं असं नेहमी बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या प्रमुख कायेकत्यांची सातारा इथं काल गोलमेज परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परिषदेला खासदार उदयनराजे भोसले अन्पस्थित होते

यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानं रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक वातावरण असून विविध योजनांअंतर्गत पीक प्रात्यक्षिकं आणि अनुदानित दरानं बियाणं प्रवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याचं कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं

नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे राऊत यांनी काल मुंबईतल्या ट्रॉम्बे इथल्या टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचं अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे टप्याटप्यानं राज्यातल्या सर्व बसस्थानकांवर ते उपलब्ध होणार आहे

सात दिवसांच्या उपचारांनंतर काल त्यांना घरी सोडण्यात आलं पुढचे काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कायोलयातून देण्यात आली

ते काल या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करत होते माझं कुंटुंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत या संसर्गाची लक्षणं असलेल्यावर प्रामुख्यानं यंत्रणा लक्ष देत असून जिल्ह्यात पुरेसे रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

मंडप सजावट संघटनांतर्फे हे आंदोलन करण्यात आलं टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप विवाह सोहळ्याला पूर्ण मोकळीक देण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे

आयुक्तांसह महापालिकेचे अन्य प्रमुख अधिकारीही काल सायकलवर कार्यालयात आले सायकल चालवण्याकडे केवळ क्रीडा म्हणून नव्हे तर दैनंदिन जीवनात वाहन म्हणून उपयोग करण्याची मानसिकता सर्वसामान्यांमध्ये विकसित होणं गरजेचं असल्याचं पांडेय यांनी म्हटलं आहे आरोग्याबरोबर प्रदषण कमी करायला या सवयीमुळे फायदा होणार असल्यानं नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

आडा चौताला सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या दोनशे बंदीशी हा बहुमूल्य ठेवा मानला जातो गोवा कला अकादमीचे ते संगीत विभाग प्रमुख होते गोवा राज्य पुरस्कार कोलकाता संगीत संशोधन अकादमी प्रस्कारांसह षडाक्षरी गवई गानवर्धन चत्रंग संगीत सन्मान आदी प्रस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं मुंबईला जाण्यासाठी तपोवन तसंच राज्यराणी या रेल्वे तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघानं केली आहे यासंदर्भात एक निवेदन संघटनेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांना पाठवलं आहे सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाण्यासाठी एकमात्र नंदिग्राम रेल्वे उपलब्ध असून आठवडाभरापूर्वी तिकिट घेतल्यानंतरही प्रतिक्षा यादीत जाते सचखंड आणि परभणी हैदराबाद विशेष रेल्वेबाबतही हाच अन्भव असल्याचं मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघानं म्हटलं आहे

रचना कॉलनीतल्या एका ज्येष्ठ नागरिकाला या प्रकारामध्ये बँक व्यवस्थापक असल्याचं सांगून भामट्यानं लुबाडलं